डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातल्या येरवडा कारागृहातून तर गौरी लंकेश खुन प्रकरणातील अमित बद्दी आणि गणेश मिस्किन यांना मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहातून कोल्हापूर पोलीसांनी ताब्यात घेतलं सिंगापूर मधील सेंतोसा आयलँडच्या धर्तीवर पृण्याजवळच्या मोशी इथं भव्य सफारी पार्क उभारण्याची योजना असून पर्यटनाच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे

महापालिका स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या सीमेवरील जपान न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सागरी पाण्यात आढळणाऱ्या डोमीनिस्का शिंपल्यांचं मूळ सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी भारतातल्या कच्छ या ठिकाणी असल्याचा निष्कर्ष पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूशास्त्र विभागातील संशोधक डॉक्टर विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक डॉ कांतीमती कुलकर्णी यांनी काढला आहे याबाबत पुण्यात आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात ही माहिती देण्यात आली

या अभियानाच्या यशस्वितेसाठी संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असं आवाहन सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ हुकुमचंद पाटोळे यांनी केलं आहे केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करूनही कॅन्टोन्मेंट बोर्डांना वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा अद्यापही मिळालेला नाही परिणामी देशातील बोर्डांना महसूलाचा प्रश्न उदभवत आहे अशीच परिस्थिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचीही असून बोर्डाकडे फक्त तीन महिन्यांचा पगार देण्याइतपतच शिल्लक राहीली आहे त्यामुळे बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा डिसेंबरचा पगार कसा करायचा असा प्रश्न बोर्ड प्रशासनापुढे उभा राहिला आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत क्मार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमितक्मार यांनी आज पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन एक वर्ष उलटलं तरी नियुक्ती झाली नसल्यानं आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विभागीय आय्क्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

वंचित बहजन आघाडीच्या प्णे शहराध्यक्षपदाची माळ मूनव्वर क्रेशी यांच्या गळ्यात पडली आहे त्यांना वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीचं पत्र देण्यात आले आहे

जिल्हास्तरीय बॅंडमिंटन लीग स्पर्धेत आज ब्लेझिंग ग्रिफीन्स आणि फाल्कन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सलग दुसरा विजय मिऴवला हर्षवर्धन आपटे विनित रुकारी बिपिन देव आणि तेजस चितऴे यांनी आजचा दिवस गाजवला

बाबासाहेब आंबेडकर हॉकी करंडक स्पर्धेंत आज भोपाऴ आणि होशिंगाबाद या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली या स्पर्धेतलं महाराष्ट्राचं आव्हान संप्टात आलं आहे

नमस्कार